प्लास्टिकवर पुनप्रप्रक्रिया करून इंधन बनवता येऊ शकेल असं ते म्हणाले

सप्टेंबर महिना हा देशभर पोषण अभियानासाठी पाळला जाणार असल्याचं मोदी म्हणाले

येत्या गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मूव्हमेंट सुरू केली जाणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नागरिकांनी ापल्या ारोग्याबद्दल जागरूक असणं ावश्यक ा हे असं ते म्हणाले

हा नवा भारत असून उद्दिष्टांची पूर्वता शक्य तितक्या वेगानं केली जात असल्याचं ते म्हणाले

जगातल्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जी सेव्हन देशांच्या शिखर बैठकीत मोदी सहभागी होणार आहेत यावेळी ते द्विपक्षीय बैठकीतही सहभागी होणार आहेत काल मोदी यांनी बहरीनचे सुलतान हमद बीन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही नेत्यांमध्ये व्यावसायिक संबंध णि सांस्कृतिक देवाणघेवणीतून परस्परांमधली मैत्री वाढवणं यांसह अनेक द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली मोदी यांनी बहारिनचे प्रधानमंत्री युवराज खलिफा बीन सलमान अल खलिफा यांच्याशीही चर्चा केली यावेळी सांस्कृतिक अंतराळ सौर ऊर्जा आणि रुपे कार्ड या क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्ष या झाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दि किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसाँ हा पुरस्कार देवून सन्मानित केलं गेलं

आपल्या भेटीदरम्यान मोदी यांनी बहारीनमधल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं बहारीन स्टेडियम क्वे आपल्या भाषणादरम्यान प्रधानमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्वांजली वाहिली

जेटली यांचं पार्थिव ाज भाजपाच्या मुख्यालयात आणलं तिथं कार्यकर्ते आणि जनता त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत आहेत मुख्यालयातून यमुना नदीच्या काठी निगमबोध घाट बें दुपारी अडीच वाजता त्यांचं पार्थिव अंतिम संस्कारांसाठी नेलं जाणार आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह त्रि नेत्यांनी जेटली यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना पुष्पांजली वाहिली दहशतवाद्यांविरोधात कारवाई यापुढेही सुरुच राहील असं जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं आहे जम्मू कश्मीरच्या सर्व राज्यांमधे सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येईल असं ते म्हणाले

आंतरमंत्रीय केंद्रीय पथक देशातल्या पूख्यस्त राज्यांना भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं आसाम मेघालय त्रिपुरा बिहार उत्तराखंड हिमाचल प्रदेश गुजरात राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ या पूरग्रस्त राज्यांना भेट देण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे

बांगलादेशात जातीय पार्टीचे अध्यक्ष जी एम कादर यांनी अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राखण्याच्या उद्देशानं अल्पसंख्याक मंत्रालय किंवा आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे

स्वित्झर्लंडमध्ये बसेल इथं सुरू असलेल्या जागतिक बद्धभिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना आज जपानच्या नोझोमी ओकुहारा या चौथ्या मानांकित खेळाडूशी होणार आहे

पी व्ही सिंधूनं सलग तिस यांदा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली हे याआधी दोन्ही वेळा तीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं माद्रिद ॐ सुरू असलेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या मिश्र कनिष्ठ गटात भारतानं सुवर्णपदक पटकावलं